विद्यासागर राव यांनी केलं आहे मुंबईत काल राज्य निवडणूक आयोगातर्फे सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते शासकीय कारभारात महिलांच्या वाढत्या सहभागाबाबत राज्यपालांनी समाधान व्यक्त केलं

ते काल वर्धा जिल्ह्यात सावंगी मेघे इथं पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते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

या आजारावरील उपचारासंदर्भात अशा प्रकारची तत्त्व बनवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी सांगितलं मुंबईत काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली राज्यातल्या सर्व शासकीय तसंच खासगी रुग्णालयांसाठी ही मार्गदर्शक तत्वं लागू आहेत

पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्या लघ् उद्योजकांना नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून देणारा हा एक स्तृत्य उपक्रम असून या करारामुळे लघू उद्योजकांना उभारी मिळेल असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला मराठवाड्यात जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे मुळा धरणाच्या जवळ काल माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केलं दरम्यान भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं आहे पाच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणीविसर्ग सुरू असून प्रथम हे पाणी निळवंडे धरणात येईल निळवंडे धरण भरल्यानंतर ते जायकवाडी धरणात सोडलं जाईल

राज्य शासनाच्या वकिलाची ताबडतोब सुनावणी घेण्याची मागणी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं मान्य केली

चिदंबरम यांनी अर्थमंत्री असताना आपल्या अधिकाराच्या मर्यादेबाहेर जाऊन या कंपनीला गुंतवणुकीस परवानगी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे

महिला आपल्या तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे किंवा एन सी डब्ल्यू डॉट मीटू अॅट जीमेल डॉट कॉम या ई मेल वरही पाठवू शकतात असं त्यांनी सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते जलसंवर्धनाच्या कोणत्याही कामाला आपला विरोध नाही मात्र प्रत्यक्षात काम झालेलं दिसत नाही असं ते म्हणाले लोकसभा निवडण्कीसाठी काँग्रेससोबतच्या जागा वाटपात औरंगाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यास पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीचे संकेत पवार यांनी यावेळी दिले

औरंगाबाद इथं काल मराठा विकास मंडळाच्या वतीनं आयोजित चार दिवसीय उद्योग महाएक्सपोचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यात आज दष्काळाचं आव्हान सर्वात मोठं असल्याचं त्या म्हणाल्या

ते काल मुंबईत बोलत होते जलयुक्त शिवार योजनेमध्ये कामं झाली नसल्याची टीका करत या योजनेचे साडेसात हजार कोटी रूपये कुठे गेले असा प्रश्न त्यांनी केला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

मंडळाकडून ही माहिती देण्यात आली

बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा पाया असल्याचं प्रसिद्ध साहित्यिक डॉ हृषीकेश कांबळे यांनी म्हटलं आहे

डॉ आंबेडकर यांनी जागतिक लोकशाहीला दिलेलं सामाजिक न्यायाचं तत्व जगभरातल्या वंचितांच्या हकाची पताका फडकावत असल्याचं डॉ कांबळे यांनी नमूद केलं

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी या गावांमध्ये पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याचं काल जाहीर केलं

संस्थेच्या वतीनं दिव्यांग संकूल ते विलासराव देशमुख यांच्या समाधीस्थळापर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली

मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यासह अन्य मागण्यांसंदर्भात मराठा मावळा संघटनेच्या वतीनं काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय इथं निदर्शने करण्यात आली आपल्या विविध मागण्याचं निवदेन यावेळी विभागीय आय्क्तांना देण्यात आलं

बाबा आढाव यांचा जिल्ह्यातल्या कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आज सत्कार करण्यात येणार आहे शहरातल्या सरस्वती भूवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात आज संध्याकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघांची काल घोषणा करण्यात आली यामध्ये जलदगती गोलंदाज भूवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना पुन्हा संघात स्थान दिलं असून मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे मालिकेतला तिसरा सामना उद्या पुणे इथं होणार आहे